चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा लैंडर विक्रम हा चांद्रयानाचा भाग मूळ यानापासून वेगळा करण्यात उत्तो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश आलं आहे झोच्या बंगळुरू अेल्या नियंत्रण कक्षातून वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी अवघ्या काही क्षणांत ही प्रक्रिया पूर्ण केली लँडर विक्रम आता चंद्राभोवती प्रदक्षिणा करता करताच चंद्राच्या पृष्ठभागाजवळ जाण्यासाठी प्रवास करणार आहे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ लैंडरचं नाव विक्रम असं ठेवण्यात आलं आहे पुढच्या टप्प्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर विक्रमशी संलग्न असलेलं रोवर प्रज्ञान उतरवण्यावर वैज्ञानिक लक्ष केंद्रीत करणार आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी बंद करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी निपक्षपातीपणे आणि स्वतंत्रपणे करावी असे आदेशही न्यायालयानं दिले आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली पुढेही चौकशी सुरु राहील असं खंडपीठानं म्हटलं आहे

आज गणेश चतुर्थी अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवस चालणारा गणेशोत्सव देशभरात भक्तिभावानं साजरा होत आहे राज्यात कोकणासह सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे काल रात्रीपासूनच घराघरात तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत गणराजायाचं वाजत गाजत आगमन होतं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना केली मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेलाही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

कोकणातही गणेशोत्सवानिमित्त भक्तीमय वातावरण आहे पारंपरिक पध्दतीनं ढोलताशे वाजवत डोक्यावर गणपतीची मूर्ती घेऊन शेताच्या बांधावरुन जाणारे गणेशभक्त आज रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात ठिकठिकाणी दिसत होतं

रत्नागिरीतल्या गणपतीपुळे मालगुंड वरवडे नेवरे यासह एकूण पाच गावांनी यावर्षीही गावांमधल्या कोणत्याही घरांमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना न करता गणपतीपुळे मंदिरातच गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम राखली आहे प्ण्यातही गणरायाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं

सातारा जिल्ह्यात गणरायाच्या आगमनाची धामधूम आहे

दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईतल्या श्रीसिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार त्यांच्यासोबत होते त्यानंतर ते लालबागच्या राजाचंही दर्शन घेणार आहेत

राज्यात धुळे नंदुरबार पुणे आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये आयुष रुग्णालय उभारली जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला बह्तांश ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडला